सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्यसरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यावेळी उपस्थित होते मंत्री एकनाथ शिंदे दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विधिज्ञ यांनी बैठकीत सहभाग घेतला मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूनं लागला पाहिजे यासाठी राज्यसरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ नेमल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली सरकार मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तेव्हा आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मराठा समाजानं मागे घ्यावे असं आवाहन त्यांनी केलं महिला अत्याचाराच्या प्रत्येक तक्रारीची नोंद होणं आवश्यक असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर क्विं पत्रकार परिषदेत बोलत होते ऑनलाईन शस्त्रविक्री होत असल्याचं आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे याआधी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी कार्यरत होते

परमबीर सिंह संजय बर्वे यांच्या जागी पदभार स्विकारतील परमबीर सिंह यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक यासह अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज क्रि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांना विविध मदत साहित्याचं वाटप केलं यावेळी आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबीरात प्रधानमंत्र्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला अशाप्रकारचं देशातलं हे सर्वात मोठं शिबीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरंगाबाद जिल्हा परिषद समाज कल्याण विभागानं आज दिव्यांग आणि दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्यांचा मेळावा घेतला महसुल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं आमदार अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते

म्हाडानं गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या सदनिकांची संगणकीय सोडत उद्या मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे वांद्रे खें म्हाडा मुख्यालयात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल ब्रहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या बंद किंवा आजारी गिरण्यांमधल्या गिरणी कामगारांना घरं देण्याचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता

नांदेड शि उद्या क्रूसुम सभागृहात शंकर साहित्य दरबार या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमांच आयोजन केलं आहे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे या साहित्य दरबारचं उद्घाटन करतील सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत शंकर साहित्य दरबारचं हे द्सरं वर्ष आहे या समेंलनात कवयित्री अनुराधा पाटील यांना जीवनगौरव साहित्य पुरस्कार दिला जाईल

कारंजा मंगरुळपिर रस्त्यावर झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले